आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी राष्ट्रपती भवनात होणा या नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या पाचव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत निवडून आलेल्या नव्या सरकारच्या कारकीर्दीतली या नियामक मंडळाची ही पहिली बैठक आहे पावसाच्या पाण्याची साठवणूक दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम कृषि क्षेत्रातल्या सुधारणा आणि नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करताना त्यांच्या सुरक्षितेशी संबंधित मुद्दे याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल या आधी झालेल्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा तसंच भविष्यकालीन विकासाचा प्राधान्यक्रम यावरही या बैठकीत चर्चा होईल नीती आयोगाच्या नियामक मंडळामधे प्रधानमंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल तसंच त्रिर विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे संरक्षणमंत्री गृहमंत्री अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री कृषीमंत्री ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री पदसिद्ध सदस्य म्हणून याबैठकीला उपस्थित राहणार आहेत एक भारत श्रेष्ठ भारत याभावनेनं राष्ट्रीय विकासाच्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला वेग देण्याच्या उद्देशानं याबैठकीत चर्चा अपेक्षित आहेत

दुसा यादा प्रधानमंत्री झाल्यानंतरचा मन की बात चा हा पहिलाच संवाद आहे

मन की बात मधे व्यक्त होण्यासाठी लोकांजवळ सांगण्यासाठी खूप काही आहे असा विधास व्यक्त करुन यानिमित्ताने विचाराच व्यापक प्रमाणात आदानप्रदान होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आपल्या कल्पना किंवा सूचना प्रधानमंत्र्यापर्यंत पोहचवण्यासाठी नमो अॅप किंवा माय जी ओ व्ही या खुल्या मंचाचा उपयोग करता येईल

पाकिस्तानच्या उच्चालयानं भारतीय नागरिकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा अपमान केल्याबद्दल भारतानं नापसंती व्यक्त केली आहे पाकिस्ताननं सरसकट सर्व भाविकांना व्हिसा न देता आपल्या मर्जीनुसार रेल्वेनं प्रवास करणाऱ्या काही ठराविक भारतीय भाविकांनाच मर्यादित स्वरूपाचा व्हिसा दिला आहे पाकिस्ताननं कोणतेही निर्बंध न लावता सर्व इच्छूक भाविकांना व्हिसा द्यावा अशी मागणी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केली आहे

त्यांची तीव्रता ही कमी होण्याची शक्यता असून ते कमी दाबाच्या पट्याच्या स्वरुपातही धडकू शकते चक्रीवादळ कच्छ किंवा सौराष्ट्राच्याकिना याला धडकेल किंवा त्याचा मार्ग बदलेल किंवा त्यांची तीव्रता कमी होऊन ते समुद्रात विरुन जाईल याबाबत आता काहीही स्पष्टपणे सांगता येत नाही अशी माहिती अहमदाबाद हवामान केंद्राच्या अतिरिक्त संचालक मनोरमा मोहंती यांनी दिली दरम्यान गुजरात सरकार भारतीय हवामान विभागाच्या सहयोगानं चक्रीवादळाच्या मार्गावर लक्ष ठेवून असून आवश्यकत्या योजनाही तयार आहेत त्यामुळे लोकांनी घाबरुन जावू नये असं राज्याचे अतिरिक्त मुख्यसचिव पंकज कुमार यांनी म्हटलं आहे

उत्तरप्रदेशात मोबाईल नेटवर्कचा झपाट्यानं विस्तार करण्यासाठी संदेशवहनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं एकाच ठिकाणी विविध परवानग्या देणारी एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा काल सुरू करण्यात आली या पोर्टलमुळे परवानगी प्रक्रियेला वेग आणि शिस्त येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री दिनेश शर्मा यांनी काल व्यक्त केला बांधकाम व्यावसायिकांनी घर घेणाऱ्या व्यक्तींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी असे निर्देश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले ते आज उत्तरप्रदेशातल्या तीन स्थानिक प्राधिकरणांच्या कामगिरीच्या आढावा बैठकीत बोलत होते सदनिकाधारकांना त्यांच्या सदनिका लवकरात लवकर मिळाल्या पाहिजेत असं सांगून घर घेणाऱ्यांच्या हिताचा विचार सर्वोच्च महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले

या संपकरी डॉक्टांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या सोमवारपासून अनिश्वित काळासाठी संपावर जाण्याच्या शारा संघटनेनं दिला आहे एम्स् मधले डॉक्टर्स कामावर रुजू झाले असले तरी काळ्या फिती लावून कामकाज करत ते आपला निषेध व्यक्त करत आहेत याशिवाय दिल्लीतल्या अनेक रुग्णालयामधले निवासी डॉक्टरही संपकरी डॉक्टरांच्या बाजूनं आहेत यावर तोडगा काढण्यासाठी भारतीय वैद्यकीय संघटनेच्या प्रतिनिधीनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांची भेट घेऊन चर्चा केली आज जागतिक ज्येष्ठ नागरिक गैरवर्तणूक निषेध जागरुकता दिवस आहे

ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणा या गैरवर्तणूकीमधे शारिरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या केलेल्या गैरवर्तनाचा समावेश आहे मध्यप्रदेशातील गुना जिल्हा प्रशासनानं निपाह विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे

म्हणजे राष्ट्रीय खत कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर वटवाघळांचा मृत्यू झाल्याचं आढळून आल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे ग्वाल्हेर जिल्ह्याच्या आरोग्य विभागानंही निपाहच्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना देणारं पत्रक जारी केलं आहे भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया करण्यासाठी बांग्लादेशच्या भुमीचा वापर करु दिला जाणार नाही असा पुर्नरुच्चार बांग्लादेशन केला आहे

दोन्ही देशाच्या सीमांवरुन होणारी जनावरांची तस्करी अंमलीपदार्थाची तस्करी अवैध रित्या होणारं स्थलांतर आणि ात्रिर गुन्हे रोखण्यासाठी संयुक्तरित्या योजना आखून त्याची चोख अंमलबजावणी केली जाईल असं या निवेदनात म्हटलं आहे याशिवाय स्फोटक आणि शस्त्रासांची तस्करी सोनं तसंच दिवर मुल्यवान धातूंच्या बेकायदेशीर व्यापारावर नियत्रण आणलं जाणार आहे तस्करीचा आरोप असणा यांच्या देवाणघेवाणीबाबतही दोन्ही देश सहकार्य करणार आहेत भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक रजनीकांत मिश्र यांनी या शिष्टमंडळचं नेतृत्व केलं केलं भारत आणि बांग्लादेशच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये येत्या नोव्हेंबर मध्ये महासंचालक स्तरावरची बैठक होणार आहे

श्रीलंकेत उंटर संडेला झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर तिथल्या लष्काराप्रती सहसवेदना दाखवण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या मेन्स सीरिज फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारताची गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार आहे कलिंगा स्टेडियममध्ये संध्याकाळी सव्वासातला सामना सुरू होणार आहे या स्पर्धेचे सर्वोत्तम दोन संघ येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळू शकणार असल्यानं त्या स्पर्धेत आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांचा समावेश निश्वित झाला आहे दरम्यान आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या विमेन्स सीरिज फायनल्स स्पर्धेला आज जपानमध्ये हिरोशिमा इथं सुरुवात झाली यामध्ये अ गटात भारताचा पहिला सामना आज दुपारी अडीचला उरुग्वेशी होणार आहे याही स्पर्धेत सर्वोत्तम ठरणारे दोन संघ ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत खेळू शकणार आहेत इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे

या सामन्याच्या समालोचनाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या डीटीएच सेवेवरून दुपारी अडीच वाजता सुरू होईल